अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी असा सर्वसमावेशक विकास आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया विविध अर्थतज्ज्ञांनी आज व्यक्त केली मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍन्ड ऍग्रीकल्चरनं पूण्यात आज अर्थसंकल्पावर चर्चासत्र आयोजित केलं होतं एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रदीप भार्गव संचालक प्रशांत गिरबाने सनदी लेखापाल चंद्रशेखर चितळे दिपक करंदीकर आदीनी यामध्ये सहभाग घेतला अर्थसंकल्पात सुचवलेल्या काही सुधावरणावादी निर्णयांचं त्यांनी स्वागत केलं

भविष्यातलं युद्ध हे अधिक तांत्रिक असणार आहे युद्धाचं बदलतं स्वरूप लक्षात घेता यामध्ये अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे त्यामुळे त्यांनीही अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी आज प्ण्यात केलं बॅम्बे इंजीनियरींग ग्रपच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लष्करही खबरदारी घेत आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी बॉम्बे सॅपर्सच्या मैदानावर बॉम्बे इंजीनियरींग ग्रूप शिख लाइट ईनफैंट्रि आणि मराठा लाइट ईनफैंट्रिच्या जवानांनी दिमाखदार संचलन केलं जनरल नरवणे यांनी या संचलनाची पाहणी केली आणि मानवंदना स्वीकारली या कार्यक्रमात परमवीर चक्र प्राप्त आर् आर् राणे यांच्या पत्नी राजेश्वरी राणे यांनी परमवीर चक्र बॉम्बे इंजीनियरींग ग्रुपकडे सुपूर्द केलं प्ण्यात सुरू असलेल्या डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये समाजाची बदलती भाषा या परिसंवादाला आज चांगला प्रतिसाद मिळाला शतरंज के खिलाडी उमराव जान या सारख्या हिंदी चित्रपटांचे संवाद लेखक जावेद सिद्दीकी पत्रकार विजय चोरमारे सचिन चपळगावकर अँड सूजाता पाठक दिग्दर्शक श्रावण खरात या परिसंवादात सहभागी झाले होते भाषा बदलते आहे पण ती अशीच बदलली पाहिजे का याचा विचार व्हायला पाहिजे म्हणी वाक्प्रचार जुन्या कथांची पखरण असलेली भाषा आपण विसरलो आहोत आणि एसएमएसची नवीच भाषा जन्माला आली आहे अशी खंत जावेद सिद्दीकी यांनी यावेळी व्यक्त केली याच महोत्सवात सादर झालेल्या खामोष अदालत जारी है या नाटकालाही आज प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या शांतता कोर्ट चालू आहे या विजय तेंडूलकर लिखित नाटकाचं सत्यदेव दुबे यांनी केलेलं हे हिंदी रूपांतरण आज स्वतंत्र थिएटरच्या युवा कलाकारांनी सादर केलं कोरोना विषाणू संसर्गांच्या पूण्यातल्या संशयित पाचही रुग्णांची चाचणी नकारात्मक आली असून आज या सर्वांना घरी सोडण्यात आलं

याशिवाय पुण्याच्या आरोग्य विभागाच्या नवीन मध्यवर्ती इमारतीमध्ये करोना नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे संपूर्ण कोकण पट्ट्यात गेल्या वर्षी लांबलेल्या मोसमी पावसामुळे यंदा हापूस आंबा कलमांना अजूनही पुरेसा मोहोर आलेला नाही त्यामुळे यंदाच्या गुढी पाडवा आणि अक्षय तृतीयेच्या सणाला आंब्याची चव चाखायला मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे दरवर्षी फेब्रुवारीच्या मध्यावर बाजारात आंबा उपलब्ध असतो मात्र यंदा त्यासाठी आणखी किमान दोन महिने तरी वाट पाहावी लागणार आहे यंदा एप्रिलमध्येही फार मोठ्या प्रमाणावर आंबा दिसण्याची शक्यता नसल्याचं आंबा उत्पादक बागायतदार संघटनेनं म्हटलं आहे दक्षिण आशियातली मानाची समजली जाणारी एटीपी टाटा खुली आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा येत्या सोमवारपासुन पुण्यात सुरू होत आहे

या निमित्तानं जागतिक दर्जाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संघी पुणेकरांना मिळणार आहे पुण्याच्या अर्जुन कढे या एकमेव टेनिसपटुला यात वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे याखेरीज लिएंडर पेस रोहन बोपन्ना प्रज्ञेश ग्रणेश्वरन यांचा मुख्य फेरीत सहभाग असेल